कोविड कृती दलाच्या शिफारशीवरून हे अंतर वाढवत असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे

युनायटेड किंगडम मधील प्रत्यक्ष लसीकरणाचा अभ्यास करून आलेल्या निष्कर्षांवरून ही शिफारस करत असल्याचं कृती दलानं म्हटलं आहे नीती आयोगानंही ही शिफारस स्वीकारली आहे कोव्हॅक्सीन लसीच्या दोन मात्रांमध्ये असलेल्या अंतरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही

कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि लसीकरणाचा त्यांनी आढावा घेतला महाराष्ट्र राजस्थान तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे चाचण्या उपचार आणि कोविड प्रतिबंधात्मक नियम पालन यातूनच रुग्ण कमी होण्यास मदत होईल असं हर्षवर्धन म्हणाले या सर्व राज्यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांमध्ये आणि मनुष्यबळामध्ये तातडीन वाढ करावी असंही हर्षवर्धन यांनी सांगितल आहे

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे आणि कंटेनमेंट झोनचं पालन करणं गरजेचं असल्याचं आगरवाल म्हणाले

रशियाहून स्पुटनिक ही लसही देशात पोहोचली असून ती पुढच्या आठवङ्यापासून उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचं पॉल यांनी सांगितलं फायझर मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लस उत्पादकांनाही भारतात लस उत्पादनासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं देशात सर्वांना लवकरच लस मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

याआधी लागू केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त अजूनही काही निर्बंध लावण्यात आले आहेत यासंदर्भातील शासन आदेश आज जारी करण्यात आला

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज ट्वीटर वरून याबाबत घोषणा केली टाळेबंदी दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे या कालावधीत लसीकरण सुरूच राहणार आहे

देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे

इटली मदत इटलीनं भारताला पाठवलेली वैद्यकीय मदत आज पोचली

इटलीनं या आधी मदत म्हणून पाठवलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प नॉयडा मध्ये कार्यान्वित असून आताच्या मदतीमुळे तिथे अधिक ऑक्सिजन निर्मिती होऊ शकेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सांगितलं आज युनायटेड किंग्डममधील एका कंपनीनं पाठवलेले बाराशे ऑक्सिजन सिलेंडर्सही कतार एअरवेजच्या विमानानं पोचले

प्रवास बंदी युरोपीय संघाच्या अधिकाऱ्यांनी सदस्य देशांना भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत अत्यावश्यक कारणे सोडून येणाऱ्या इतर प्रवाशांना बंदी घालावी आणि अत्यावश्यक कारणासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या आणि विलगीकरण याबाबत कोणतीही शिथिलता दाखवू नये असं या निवेदनात म्हटलं आहे गेल्याच आठवड्यात युरोपीय संघानं जून पासून प्रवासबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता

ऐकुया या बद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात आरोग्य मंत्रालयानं ई संजीवनी ही टेली मेडिसीन सेवा सुरू केली

संरक्षण मंत्रालयानंही यात पुढाकार घेतला असून सैन्यदलातले ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आता निवडक राज्यांत ही सेवा देत आहेत तसंच काही राज्यांतून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना बाधीतांना दूरस्थपणे तपासून विशेष बाह्य रूग्ण सेवा देण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू झाले आहे कोरोनाच्या संकट काळात आरोग्य सेवांवर ताण असताना रुग्णांना घरातच डिजिटल माध्यमातून वैद्यकीय सल्ला देणारी ही ई संजीवनी रुग्णांसाठी खरोखरच संजीवनी ठरत आहे

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

ईद शभेच्छा ईद उल फित्रच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ईद उल फित्र हा सण बंधुभाव आणि एकात्मतेच प्रतीक आहे असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तसंच कोविड संबंधी नियमांचं पालन करत हा सण साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं वार्तांकन करण्यासाठीच्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन

रमणा यांच्या हस्ते झालं पारदर्शकता हे न्याय प्रक्रियेतील महत्त्वाचं तत्व असल्याचं न्यायमूर्ती एन

रमणा यांनी यावेळी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडत असतो त्यामुळे सामान्य जनतेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पोहोचवण आवश्यक आहे आणि हे काम करताना माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते असं ते म्हणाले यावेळी न्यायमूर्ती रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाची आणि मोबाईल एप्लिकेशनची वैशिष्ट्य देखील अधोरेखित केली कोरोना संसर्गाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच निष्पक्ष आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी हे मोबाईल एप उपयुक्त ठरेल असं न्यायमूर्ती रमणा म्हणाले अफगाणिस्थान तालिबान अफगाणिस्थान आणि तालिबानी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सुरू होणारी तीन दिवसांची युद्धबदी लागू होण्याआधीच तालिबान्यांनी राजधानी काबूलजवळच्या प्रांतावर हल्ला करून त्यावर ताबा मिळवला आहे या भागावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांना काबूलमध्ये प्रवेश करणं सोयीस्कर होणार आहे

अफगाणिस्थानच्या संरक्षण दलानं मात्र ह्या भागावरचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी कमांडो पाठवण्याचा निर्णय घेतला आहे

त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायल लढाऊ तुकड्या गाझा पट्टीजवळ तयार करत आहे

टोकियोजवळ चिबा इथं हे पूर्वतयारी शिबीर होणार होतं मात्र खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेउन ते रद्द करण्यात आलं आहे

स्वित्झर्लंडच्या एका आणि एका अमेरिकी गिर्यारोहकाचा साउथ कोलच्या उतारावर मृत्यू झाला आहे दमछाक आणि हिमाच्या दाट धुक्यामुळे हे गिर्यारोहक मरण पावल्याचं त्यांच्या समन्वय कंपनीनं आज सांगितलं

गडचिरोली नक्षल गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

यात राजा उर्फ रामसाय मडावी आणि रनिता उर्फ पुनिता गावडे हे दोघे ठार झाले

पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकं ताब्यात घेतली आहेत

या वादळी परिस्थितीमुळे अरबी समुद्र खवळला असून मच्छिमारांनी किनाऱ्यावर परत यावं आणि उद्यापासून वादळ ओसरेपर्यंत पुन्हा समुद्रावर जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे लक्षद्वीपजवळचा कमी दाबाचा पट्टा सध्या वायव्येच्या दिशेनं पुढे सरकतो आहे

हिंदी महासागर क्षेत्रातल्या वादळांना किनाऱ्यावरील देशांनी सुचवलेल्या नावांच्या सूचीतील एक नाव देण्याची प्रथा आहे यंदाच्या वर्षातल्या भारतिय किनाऱ्यालगतच्या या पहिल्या चक्रीवादळाचं टाक्टी असं नामकरण करण्यात येईल टाक्टी हे ब्रह्मदेशातल्या सरड्याच्या एका जातीचं नाव आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार